ते काल नवी दिछीत एका व्त्तसंस्थेशी बोलत होते पद वाटपाबद्दल शिवसेनेनं सांगितल्याप्रमाणे कोणतीही चर्चा झाली नव्हती असं त्यांनी स्पष्ट केलं युतीचं सरकार आलं तर देवेंद्र फडणवीसच म्ख्यमंत्री होणार अशी चर्चा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान होती त्यावेळेस कोणीही आक्षेप घेतला नाही असं शहा यांनी नमूद केलं राज्य विधानसभा निवडणुकीत राज्यपालांनी सत्ता स्थापनेची संधी देताना कोणत्याही पक्षाला वगळलं नाही जर कोणत्या पक्षाकडे संख्याबळ असेल तर ते कधीही राज्यपालांकडे दावा करु शकतात असं ते म्हणाले राज्यात शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी एकत्र येऊन सत्ता स्थापन करण्याची कवायत काल दिवसभर मुंबईत सुरू होती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि माणिकराव ठाकरे यांच्याशी किमान समान कार्यक्रम निश्चित करण्याबाबत चर्चा केली

तर ही शिष्टाचाराची बैठक होती असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष थोरात यांनी सांगितलं काँग्रेस प्रथम राष्ट्रवादी काँग्रेससोबत चर्चा करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं दरम्यान काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं किमान समान कार्यक्रमावर चर्चा करण्यासाठी पाच सदस्यांची समिती स्थापन केली आहे काँग्रेसच्या समितीत प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात अशोक चव्हाण पृथ्वीराज चव्हाण विजय वडेट्टीवार आणि माणिकराव ठाकरे यांचा तर राष्टवादी काँग्रेसच्या समितीमध्ये प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील अजित पवार छगन भूजबळ नवाब मलिक आणि धनंजय मुंडे यांचा समावेश आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही समन्वय समित्यांची काल एकत्रित बैठक झाली आजही या दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये चर्चा होणार असल्याचं याबाबतच्या व्रत्तात म्हटलं आहे

रुग्णालयातून सुटी मिळण्यापूर्वी पक्षाचे नेते संजय राऊत यांनी एका संदेशात हा अग्नीपथ असल्याचं नमूद केलं दरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि माणिकराव ठाकरे यांनी काल राऊत यांची रुग्णालयात भेट घेतली

मुंबईत काल पक्षाच्या आमदारांच्या बैठकीत ते बोलत होते नजीकच्या काळात आमदारांना निवडणुकीला सामोरं जावं लागणार नाही त्यामुळे त्यांनी चिंता करु नये असं पवार यांनी सांगितलं या बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलताना अजित पवार यांनी आघाडीतला एकही आमदार फुटणार नाही असा विश्वास व्यक्त केला

सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालच्या पाच सदस्यीय पीठानं हा निर्णय दिला मात्र या अधिकाराचा उपयोग पाळत ठेवण्यासाठी करता येणार नाही असंही न्यायालयानं म्हटलं आहे पारदर्शिकतेसाठी या कायद्याचा वापर करताना न्यायपालिकेच्या कार्य स्वातंत्र्याचं तसंच खाजगीपणाच्या अधिकाराचं भानही ठेवलंच पाहिजे असं सर्वोच्व न्यायालयानं म्हटलं आहे

महापालिकांच्या महापौरपदाचा अडीच वर्षांचा कार्यकाळ यापूर्वीच संपृष्टात आला मात्र विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे त्याला मुदतवाढ देण्यात आली होती काल मुंबईत प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली महापौर पदांच्या आरक्षणाची ही सोडत काढण्यात आली या सोडतीत औरंगाबाद महापालिकेचं महापौरपद खुल्या प्रवर्ग महिलांसाठी नांदेड वाघाळा शहर महानगर पालिकेचं महापौर पद इतर मागासवर्ग महिलांसाठी परभणी महानगरपालिकेचं महापौरपद अनुसूचित जाती महिलांसाठी तर लातूर महानगरपालिकेचं महापौरपद नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव झालं आहे याशिवाय मुंबई पुणे नागपूर ठाणे नाशिक कल्याण उल्हासनगर सांगली मिरज क्पवड या महापालिकांमधलं महापौर पद खुल्या प्रवर्गासाठी नवी मुंबई पिंपरी चिंचवड चंद्रपूर पनवेल अकोला भिवंडी जळगाव या महापालिकांमधलं महापौर पद खुल्या प्रवर्गातल्या महिलांसाठी सोलापूर कोल्हापूर मालेगाव या महापालिकांमधलं महापौर पद नागरिकांच्या मागास प्रवर्गातल्या महिलांसाठी राखीव अमरावती धुळे या महापालिकांमधलं महापौर पद नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी अहमदनगर महापालिकेचं महापौर पद अनुसूचीत जाती प्रवर्गातल्या महिलांसाठी तर वसई विरार महापालिका अनुसूचित जमातींसाठी तर मिरा भाईंदर इथलं महापौर पद अनुसूचीत जातीसाठी आरक्षित झालं आहे

नांदेड मुंबई अतिजलद रेल्वे नांदेड पुणे नवीन गाडी नांदेड ते पंढरपूर उस्मानाबाद मार्गे नवीन गाडी नांदेड ते बासर डेमू रेल्वे नांदेड बिदर नवीन रेल्वेमार्ग अजिंठा एक्स्प्रेच्या वेळेत बदल न करणे अकोला हिंगोली मुंबई आणि अकोला हिंगोली औरंगाबाद नवीन गाडी सुरु करणे विद्युतीकरण करणं औरंगाबाद इथं पिट लाईन उभारणं औरंगाबाद चाळीसगाव नवीन मार्ग टाकणे या मागण्यांवर या बैठकीत चर्चा झाली दरम्यान औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी काल औरंगाबाद रेल्वे स्थानकाची पाहणी केली यावेळी त्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांसोबत प्रवाशांशी चर्चा करुन त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या रेल्वे स्थानकावरची सर्व प्रलंबित कामं लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वाराची उभारणी लवकरच करण्यात येईल असं जलील यावेळी म्हणाले

बोराडे यांनी म्हटलं आहे उस्मानाबाद इथल्या साहित्य संमेलनाच्या संपर्क कार्यालयाला बोराडे यांनी काल सदिच्छा भेट दिली त्यावेळी ते बोलत होते साहित्य सम्मेलनाचं अध्यक्षपद हे फक्त तीन दिवसांचं नाही तर वर्षभराचं पद असल्याचंही त्यांनी नमूद केलं

यानिमित्त बीड इथं बालकामगार विशेष प्रशिक्षण केंद्रातल्या विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात येणार आहे

सचिन पंडित असं या सहायकाचं नाव असून तक्रारदाराच्या बाजुनं निकाल देण्यासाठी त्यानं ही लाच मागितली होती

पंतप्रधान जनआरोग्य योजनेंतर्गत आय्ष्यमान भारत आणि महात्मा फुले जनआरोग्य योजनेतले लाभार्थी आरोग्य सुविधांपासून वंचित राहायला नको असं मत खासदार सुधाकर श्रंगारे यांनी यावेळी व्यक्त केलं जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ जी जी परगे यावेळी उपस्थित होते

योग्य पद्धतीचे क्रमांक नसलेली किंवा त्यांच्या जागी अक्षरं असलेली नव्वद वाहनं यावेळी ताब्यात घेण्यात आली ही मोहीम संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात राबवणार असल्याचं पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितलं